वाराणसीत पहिल्यांदाच हे संमेलन होत असुन तीन दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे सहा हजार अनिवासी भारतीय सहभागी होतील असा अंदाज आहे नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांची भूमिका ही यावर्षीची संकल्पना आहे मॉरिशस चे प्रधानमंत्री प्रविदकूमार जुगनाथ यांच्यासह भारतीय वंशाचे जगभरातले नेते या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत

मॉरिशसचे प्रधानमंत्री या उदघाटन सोहळ्याचे प्रमुख पाहूणे असतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या बुधवारी या संमेलनात मार्गदर्शन करतील तसंच अनिवासी भारतीयांना सन्मानित करतील पुढच्या वर्षापासून सगळ्या शाळांमध्ये खेळासाठी एक तास अनिवार्य ठेवण्याच्या सूचनेबद्दल केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत

या व्यापक स्तरावर झालेल्या या खेलो डिया स्पर्धेत एकूण दहा हजार खेळाड्रंनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे उत्तरप्रदेशात प्रयागराज ॐ सुरु असलेल्या अर्धकुभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त दुसरं मुख्य स्नान सुरु आहे मुख्य स्नानासाठी प्रयागराज क्रं भाविकांची मोठी संख्या आहे आजपासून एका महिन्याचा कल्पवास सुरु झाला आहे यादरम्यान संगम क्षेत्रात असलेल्या छोट्या तंब्रूंमध्ये लाखो भाविक एक महिना मुक्काम करणार आहेत

अल आरिश शहराच्या वाळवंटी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली त्यात हे दहशतवादी ठार झाले अशी माहिती स्त्रिप्तच्या सुरक्षा दलानं दिली आहे रफाह आणि शेख ज़ुवेयिद शहरात बॉम्बस्फोट करण्याची या दहशतवाद्यांची योजना होती

आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपया घसरला आंतराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीनं सिंगापोरमध्ये आयोजित महिला टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या अंकिता रैना नं पटकावलं आहे

अंकितानं ही स्पर्धा जिंकत जागतिक मानांकित चार टेनिसपटूंचा पराभव करत यावर्षीचा पहिला आणि एकूण आठवा किताब मिळवला